राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना आणि मंत्रिमंडळातल्या विर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता होणार आहे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर लगेच दुस यांदा निवड होणारे मोदी हे पहिलेच भाजपा नेते आहेत विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष प्रधानमंत्री आणि विशेष दूत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत

विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करणा या व्यक्तींना देण्यात येणा या पद्य पुरस्काराची निवड प्रक्रिया गृह मंत्रालयानं सुरु केली आहे

या पद्म पोर्टलवर ऑनलाईन स्वीकारण्यात येतील अशी माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे

सी सी च्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आह लंडनमधल्या ओव्हल मैदानावर क्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यानं आज स्पर्धेला सुरुवात होईल